प्रचार विधानसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे राज्यात प्रचार आता शिगेला पोचला आहे ठिकठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोप उपरोधिक टीका आणि आश्वासनांची चढाओढ लागलेली दिसते आहे काँप्रेस आघाडी सरकारनं आजवर महाराष्ट्राचा आवाज दाबून प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप केंद्रीयमंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला सांगलीमध्ये निवडणूक प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा काल अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे इथं झाली यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात युती सरकारनं केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला मुंबई नागपूर द्रतगती महामार्गामुळे विदर्भात मोठे उद्योग येतील असं ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात बारड इथही काल मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोलाप्रसह बार्शी मोहोळ तसंच उस्मानाबादमध्ये जाहीर सभा घेतली मराठवाड्यातल्या दृष्काळावर मात करण्यासाठी यूती सरकारनं वॉटखीड योजना मंजूर केल्याच ते उस्मानाबादमधल्या सभेत म्हणाले युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं सभा घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुन्हा सक्षम विरोधी पक्षाचा मुद्दा मतदारांपुढे ठेवला पुराच्या पाण्यात पुणेकरांची घरं वाहून जात असताना सत्ताधारी प्रचारात मश्गुल होते असा घणाघाती आरोप त्यांनी पृण्यातल्या जाहीर सभेत केला तर यवतमाळच्या वणी इथं आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी निवडणुकीतले प्रचाराचे मुद्दे आणि पक्षांचे जाहीरनामे याबाबत सजग राहण्याचं आवाहन केलं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मंबईत पत्रकार परिषद घेत यूती सरकारवर टीका केली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव आणि बोधेगाव इथं प्रचार सभा घेतल्या अजित पवार यांनीही अहमदनगर जिल्ह्यात खर्डा इथ राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर यावेळी त्यांनी टीका केली तर सध्याच्या सरकारनं फसव्या घोषणा करून जनतेला फसवलं असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पंढरपरातल्या सभेत म्हणाले महापुरात नुकसान झालेल्या कर्नाटक आणि आंध्रला केंद्राकडून मदत मिळाली पण महाराष्ट्राला आर्थिक मदत का दिली गेली नाही असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं बोलताना उपस्थित केला कॉप्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या काळात गोरगरीब जनतेवर अन्याय झाला आहे या सर्वांना सक्षम पर्याय असलेल्या वंचित बहूजन आघाडीला मतदान करा असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलं ते काल अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे इथं आपल्या पक्षाचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते बीड जिल्ह्यातल्या वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची बीडमध्ये रविवारी रात्री जाहीर सभा झाली बसपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर नागपरचेउमेदवार सुरेश साखरे यांच्यासह विदर्भातल्या आपल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी बसपा नेत्या मायावती यांनी काल नागपूरमध्ये प्रचारसभा घेतली लातर प्रचार निवडणुक म्हणजे इतरांसाठी लोकशाहीचा उत्सव असला तरी उमेदवारांच्या घरी मात्र अत्यंत धामधूमीचा काळ असतो केवळ उमेदवारच नाही तर त्यांचे सर्व नातेवाईक विशेषतः महिला प्रचार करण्यात आघाडीवर आहेत लातूर जिल्ह्यातील उमेदवारांकडेही सध्या माहोल काहीसा असाच आहे या विषयीची अधिक माहिती ऐक्या आमच्या प्रतीनिधिकडून निलंगा मतदार संघातील भाजपा उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री प्रचार करत असुन कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांची पत्नी आणि कन्याही झटत आहेत लातूरमध्ये कॉंग्रेस उमेदवार अमित आणि धिरज देशमुख या दोन भावांसाठी त्यांच्या मातोश्री वैशाली देशमुख प्रचार करत आहेत अहमदपूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार विनायकराव पाटील यांची कन्या अबोली प्रचारात सहभागी झाली आहे तर राष्ट्रवादी कॉप्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या सुनबाई लिना पाटील प्रचारात उतरल्या आहेत वंचित बहजन आघाडीच्या उमेदवार अयोध्या केंद्रे यांच्या प्रचारासाठी तर कन्या सुलभा माहेरीच आल्या आहेत एकंदरीत कुटुंब रगलाय प्रचारात असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे आकाशवाणी बातम्यासाठी लातूरहन अरुण समुद्रे यांच्यासह सविता म्हसकर

रोजगार आरोग्य सुविधा हे या जिल्ह्यातले महत्त्वाचे प्रश्व आहेत गेल्या काही काळात सातत्यानं बसणारे भूकंपाचे धक्के हा ही चिंतेचा मुद्दा आहे डहाणू बोईसर विक्रमगड पालघर हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव तर वसई आणि नालासोपारा हे नागरी से सहा विधानसभा मतदार संघ या जिल्ह्यात येतात युती आघाडी सोबतच साम्यवादी पक्ष आणि स्थानिक बहजन विकास आघाडीचीही श्रे ताकद आहे यंदाच्या निवडणुकीत श्रे कुठला पक्ष बाजी मारणार हे लवकरच कळेल आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गान प्णे या नंतर ऐक्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदार संघांविषयी शेतीभाती सहकारान सदाहरित समृद्ध अशा कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या महापूराने बिकट परिस्थिती निर्माण केली पुनर्वसनाचा प्रश्र काही प्रमाणात मार्गी लागत असतानाच आता नवं नेतृत्व निवडण्याची वेळ आली आहे कोल्हापूरदक्षिण उत्तर राधानगरी करवीर कागल चिलकरंजी हातकणगले शाह्वाडी आणि शिरोळ असे नऊ मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेचे सहा भाजपचे दोन राष्ट्रवादीचा एक आमदार आहे एकेकाळी काँप्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आता दोन्ही काँप्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे या लढाईत कॉप्रेसचे सतेज पाटील आणि स्वतः पृण्यातून लढणारे भाजपाचे चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागेल आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन स्वाती महाळंक

दरम्यान पी एम सी बँक प्रकरणी सर्व घडामोडींवर सरकारचं बारकाईनं लक्ष असुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत दिली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या

या पार्श्वभूमीवर पुस्तकांचं गाव भिलार इथं वाचनध्यास हा सलग वाचनाचा उपक्रम पार पडला

तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आज पुण्यात आयुष्यभर ग्रंथसेवा करणाऱ्या ग्रंथपालांचा प्रातिनिधिक सन्मान सोहळा आयोजित केला आहे

नोबेल प्रस्कार यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकास्थित भारतीय अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी त्यांच्या पत्नी एस्थर इयूफ्लोआणि मायकेल क्रेमर यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे जागतिक दारिद्र्य निर्मुलनाच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेकैय्या नायडु तसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही पुरस्कारार्थींचं अभिनंदन केलं आहे

तीन सामन्यांच्या या मालिकेतले सर्व सामने जिंकत भारतीय महिला संघानं मालिकेवर निर्विवाद वर्चस्व नोंदवलं हवामान् मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची रवीवारी काहीशी मंदावलेली गती काल पून्हा वाढली आणि त्यानं संपूर्ण ईशान्य भारतासह निम्म्या महाराष्ट्राची रजा घेतली उत्तर भारतातून मोसमी वारे रविवारपर्यंतच माघारी फिरले होते काल मुंबईसह उत्तर कोकण खानदेश जवळपास संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातला मान्सून संपल्याचं हवामानखात्यानं जाहीर केलं आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र मराठवाङ्यातील लातूर आणि उस्मानाबाद तसंच विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात मान्सून अजून असला तरी उद्यापर्यंत तो तिथूनही निघून जाईल अशी अपेक्षा आहे दरवर्षी दिवाळीत थंडी येते परंतू यंदा तशी ती अपेक्षित नाही मॉन्सून लांबल्याने हवामान उष्ण आणि दमट आहे त्यामुळे तो गेला तरी कोकण आणि प्रण्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे